पर्यटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहन चालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे कोणत्याही पर्यटन व्यावसायिकाला आता संपूर्ण भारतात पर्यटनाच्या अधिकारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन परवानगी घेता येणार आहे

सध्या असलेल्या सर्व परवानगी त्यांच्या वैधतेपर्यंत कायम राहणार आहेत या नव्या नियमांमुळे संपूर्ण देशात पर्यटनाला चालना मिळणार आहे

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसूख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी वाझे यांची शनिवारी चौकशी केल्यानंतर तपास संस्थेनं त्यांना अटक केली होती

दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीमध्ये आढळलेली स्फोटक आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था आणि दहशतवादविरोधी पथकामार्फत केली जात आहे या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनाच अटक होते ही गंभीर बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे हे प्रकरण वाझेंपुरतं मर्यादित नाही आणखीही काही जणांचा यात समावेश असावा अशी शंकाही फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली शरद पवार मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेचा विषय स्थानिक असल्यानं आपण त्यावर भाष्य करण योग्य ठरणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामती इथं पत्रकार परिषदेत बोलताना दिली मंबई बग्गी ब्रिटीशांच्या काळातल्या मुंबईचं वैशिष्ट्य असलेली घोडागाडी म्हणजेच व्हिक्टोरिया आता पुन्हा एकदा नव्या पर्यावरणपूरक रुपात पर्यटकांच्या भेटीला येत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल या इलेक्ट्रिक बग्गींचं उद्घाटन झालं काय वैशिष्ट्य असणार आहे या बग्गीचं ऐक्या उपनगरी रेल्वे आणि बेस्टप्या बस या आध्निक मंबईप्या जीवनवाहिन्या आहेत

एक खासगी कंपनी हा उपक्रम राबवणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या एक्झाम वॉरियर्स या चळवळीचा परिक्षा पे चर्चा हा एक भाग आहे परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावमुक्त वातावरणात राहावेत असा या कार्यक्रमाचा हेतु आहे याद्वारे पंतप्रधान आगामी परीक्षांच्या अनुषंगानं शालेय विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत या महिन्यात दूरदृष्य पद्धतीने होणारा हा आजवरचा चौथा कार्यक्रम आहे पालघर पोलीस गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन ऑलआऊट हे अभियान राबवलं ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून नागरिकांमध्ये सुरक्षिततेपी भावना निर्माण व्हावी आणि त्यापवेळी गृन्हेगारांवर कायद्यापा वचक बसावा या उद्देशानं पालघर पोलिसांनी ऑपरेशन ऑलआऊट राबवल आठ तास चाललेल्या या अभियानात नाकाबंदी प्रत्यक्ष कारवाई आणि कॉम्बिंग ऑपरेशन हे तीन महत्वाच्या टप्पे होते

आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीतू चौरे यांच्यासह मंज्रषा गायधनी प्रणे उद्योजकता विकास राज्यातील कुशल कारागिर कामगारांना कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केलं जाणार आहे यासाठी राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना राबवण्याला मंजूरी देण्यात आली आहे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली

नंदुरबार ग्रामपंचायतीनं किंवा गावातील दानशूर व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास खापर आरोग्यवर्धिनी केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात येईल असं आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी काल केलं

पतित पावन संघटना कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून भगिनींनी निवडलेल्या स्वयं रोजगाराचा मार्ग कौतुकास्पद असल्याचं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केलं जागतिक महिला दिन हा केवळ एक दिवसासाठी महिलांना मान देण्याचा उत्सव नसून प्रत्येक दिवस हा महिलांच्या सन्मानाचा असावा असंही ते म्हणाले महिलांनी स्वयंरोजगारासाठी राबविलेल्या उपक्रमांना आपण सर्वतोपरी मदत करु असं त्यांनी सांगितलं पतित पावन संघटनेच्या माध्यमातून महिलांना शिलाई यंत्रांचं वाटप पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वांत जास्त मिळकत कर यंदा पूणे महापालिकेनं जमा केला आहे

स्वामित्व योजना स्वामित्व योजनेंतर्गत गावठाणांच्या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षणाची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात करण्यात येणार आहे

यामध्ये गावठाणांचं सर्वेक्षण करून मिळकत धारकांना त्यांची कायदेशीर सनद उपलब्ध होणार आहे

यात नृत्य स्पर्धेसाठी शायरी मेघे कुणाल बाडकर पार्थ खांडकबन पोल राजू यांना गायनासाठी कोमल मेश्राम प्रवीण मिश्रा कुणाल बाडकर अबोली जरित यांना आणि चित्रकला स्पर्धेसाठी दीपेश पार्सेकर सुधीर मुरगडे हर्षिनी अश्वती के

यांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच सर्व सहभागी दिव्यांग युवकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली बँक संप राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरण आणि प्रस्तावित निर्गृंतवणुक निर्णयाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे देशभऱातील आठ लाखांहून अधिक बँक अधिकारी आणि कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनिअन्सचे महाराष्ट्र राज्य संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी काल दिली

कवी गायक झुंजार कार्यकर्ते आणि समर्पित सुस्वभावी नेते मनोहर जाधव यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

ईशान किशनला सामनावीराचा बहुमान मिळाला आगामी वीस षटकांच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडूंच्या निवडीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे

हवामान उद्या सकाळपर्यंत राज्यात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही

आकाशवाणी पुर्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार